पुढच्या सात वर्षात भारताचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन दुपटीनं वाढणार आहे सबका साथ सबका विकास हा भारताचा दृष्टीकोन केवळ देशांतर्गतच नव्हे तर तिर देशांशी असलेल्या व्यवहारातही मार्गदर्शक आहे असं ते म्हणाले या विशाल दृष्टीकोनामुळे भारत एक मजबूत विकसित आणि सर्वसमावेशक राष्ट्र बनत आहे बेनिनच्या विकासासाठी भारत सर्वतोपरी मदत करेल अशी घोषणा राष्ट्रपतींनी केली राष्ट्रपती कोविद आज बेनिन खिल्या भारतीयांना भेटणार आहेत त्यांच्या सन्मानार्थ तिथल्या भारतीयांनी समारंभ आयोजित केला आहे या समारंभानंतर राष्ट्रपती गांबियाला रवाना होतील राष्ट्रपतींच्या बेनिन दौ यामुळे दोन्ही देशांमधल्या संबंधांना नव्यानं चालना मिळेल असं आर्थिक व्यवहार सधिव पी एस त्रिमुर्ती यांनी म्हटलं आहे भारत हा बेनिनचा सर्वात मोठा व्यापारी भागिदार म्हणून पुढं आला आहे याबद्दल कोविद यांनी संतोष व्यक्त केला असल्याचं त्यांनी सांगितलं

कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही देशाच्या विविध भागांमधे त्रिवार तलाकघी पद्धत सुरुच आहे असं ते म्हणाले हे विधेयक कोणत्याही जाती किंवा धर्मांविरुद्ध नसून त्याकडे राजकीय चष्म्यातून बघू नये स्त्री पुरुष समानता प्रतिष्ठा आणि समान न्यायासाठी हे विधेयक आहे असं त्यांनी सांगितलं या चर्चेला सुरुवात करताना काँग्रिसच्या यामी याज्ञीक यांनी या कायद्यातल्या फौजदारी तरतूदी विषयी प्रश्रचिन्ह उपस्थित केलं सर्वच धर्मांमधल्या आणि घटकांमधल्या स्त्रियांना अशा समस्यांना तोंड द्यावं लागत असताना भाजपा आघाडी सरकार सर्व महिलांच्या व्यथांचा एकत्रित विचार का करत नाहीत असं त्या म्हणाल्या भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलानं या विधेयकाला विरोध करत सभात्याग केला देशातल्या ऐतिहासिक पर्यटनस्थळांपैकी दहा स्थळांच्या भेटीची वेळ वाढवण्याच्या निर्णयाबद्दल प्रधानमंत्र्यांनी पर्यटन मंत्रालयाचं अभिनंदन केलं आहे

यात महाराष्ट्रातल्या मार्कंड देवालयांचा समावेश आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांच्याशी बोलून बिहारच्या विविध भागांमधे पुरामुळे उद्ववलेल्या परिस्थितीचा आढावा धेतला पूखस्तांना मदत करण्यासाठी केंद्रसरकार राज्यशासनासोबत काम करत असून आवश्यक ती सर्व मदत पुरवत राहील असं मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे गेल्या दोन आठवड्याहून अधिक काळ पुराच्या वेढ्यात अडकलेल्या दारभंगा सितामढी आणि मुजफ्फरपूर जिल्ह्यांमधली पूरस्थिती अजूनही गंभीरच आहे

भारत आणि मोझम्बिकमधे दोन सामंजस्य करारांवर स्वाक्ष या करण्यात आल्या मोझम्बिकचे संरक्षणमंत्री असानासियो सख्खाडोर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यात जहाजांची परिपूर्ण माहिती आणि हायड्रोप्राफी या क्षेत्रांत माहितीची देवाण घेवाण होणार आहे राजनाथ सिंग मोझम्बिक या दक्षिण आफ्रीका राष्ट्राच्या तीन दिवसाच्या दौ यावर गेले आहेत अंतर्गत सुरक्षेचे सर्व प्रकारचे प्रश्न कठोरपणे हाताळले जातील असं केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे ते काल हरयाणात मानेसर क्वे एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या माऊंट एवरेस्ट मोहिमेला हिरवा झेंडा दाखवताना बोलत होते सुरक्षा दलांसाठी सर्व प्रकारची तांत्रिक उपकरणं आणि अत्याधुनिक शस्वास्वं पुरवली जातील असं ते म्हणाले मुंबई दहशतवादी हल्ला पठाणकोट आणि अक्षरधाम हल्ल्याच्या वेळी एनएसजीनं केलेली कामगिरी आणि त्यांच्या क्षमतेची रेड्डी यांनी प्रशंसा केली

सीबीआयनं दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे सक्तवसुली संचालनालय मनी लॉंड्रिंग कायद्याखाली राज्य आणि केंद्रसरकारचे अज्ञात अधिकारी आणि तिरांविरुद्ध तपास करत आहे क्ष्मी कॉफी डे या व्यवसायाचे मालक आणि माजी केंद्रीय मंत्री एस

कृष्णा यांचे जावई व्ही

सिद्धार्थ हे काल रात्रीपासून मंगळुरु बून बेपत्ता आहेत सिद्धार्थ हे काल त्याच्या मंगळुरु बेल्या नेत्रावती नदिच्या पुलावर त्यांच्या गाडीतून उतरले होते आणि फोनवर बोलत असताना त्यांच्या चालकांनं त्यांना अखेरचं पाहिलं त्यानंतर मात्र ते कुणालाही दिसले नाहीत अशी माहिती मंगळुरु शहर पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी दिली आहे सिद्धार्थ यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरु केली असून तटरक्षक दल किनारपट्टी पोलीस पाण्यात खोलवर जाऊन शोध घेणाऱ्या निष्णात व्यक्ती आणि हेलिकॉप्टरद्वारे आज सकाळपासूनच सिद्वार्थ यांचा शोध घेत आहेत दरम्यान कर्नाटकाचे मुख्यनंत्री बी

येडियुरप्पा काँग्रेस नेते विरप्पा मोईली आणि डी

शिवकुमार यांच्यासह अनेक नेत्यांनी सिद्धार्थ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली

कोकण आणि पुणे वगळता राज्याच्या तिर चार महसूल विभागांमधे धरणांमधला पाणीसाठा कमी आहे असं जलसंपदा खात्याच्या एका अधिका यानं सांगितलं

कल्याण आणि बदलापूरमधे अतिवृष्टीमुळे घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल अशी म्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे ते काल मुरबाड क्वें एका कार्यक्रमात बोलत होते घरांच्या नुकसानीचं सर्वेक्षण करुन त्यानुसार पुरेशी नुकसान भरपाई दिली जाईल त्यासाठी गरज पडली तर नव्या नियमांनुसार नुकसान भरपाईबाबत निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले उखडलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीही निधी उपलब्ध करुन दिला जाईल असं त्यांनी सांगितलं

प्रशिक्षणासाठी नेहमीप्रमाणे उड्डाण केल्यानंतर हे विमान रावळपिंडीबाहेर मोराकालू गावात निवासी भागात पहाटे अडीच पावणे तीनच्या सुमाराला कोसळलं बचावकार्य पूर्ण झालं आहे

परवा एका दुर्घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू आणि उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित गंभीर जखमी झाले

जम्मू कश्मीरमधे महिला आणि बालकांसाठी जिल्हा मुख्यालयांमधे समूपदेशन केंद्रं स्थापन करण्याचा जम्मू कश्मीर राज्य महिला आणि बालहक्क संरक्षण आयोगाचा विचार आहे आयोगाच्या अध्यक्ष वसुंधरा पाठक मसुदी यांनी आयोगाच्या अधिका यांच्या बैठकीत ही माहिती दिली आयोगाकडे येणा या तक्रारी योग्य पद्धतीनं हाताळल्या जाव्यात आणि त्यांचा तार्किक शेवट करता यावा यादृष्टीनं व्यापक यंत्रणा उभारण्याचाही आयोगाचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं

सी